ही योजना एक मार्चपासून लागू होईल

शेतक यांना रांगा लावण्याची गरज भासणार नाही हे पर्सीत्यांच्या खात्यात थेट जमा होतील असा खुलासा अर्थमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केला राज्यातल्या शेतक यांना दिलासा देत राज्य सरकारनं महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणली आहे

अंगणवाडी कर्मचा यांना द्यायच्या वाढीव मानधानाचा आदेश निर्गमित करुन त्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून केली जाणार आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत साडेसहा हजार कोटींपेक्षा जास्त निधी वितरित केला आहे केंद्राकडून मदत आल्यानंतर आणखी निधी वितरित केला जाईल प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालय सुरु केलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विदर्भात लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोक यांमधील अनुषेश दूर करण्यासाठी राज्य सरकारनं कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत एका लक्षवेधीच्या उत्तरात ही माहिती दिली गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीनं राज्यसरकार विशेष यंत्रणा निर्माण करणार आहे गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी आज विधापरिषदेत ही घोषणा केली ही विशेष यंत्रणा आणि सरकारमधे समन्वय साधण्यासाठी गिरणी कामगार प्रतिनिधी तसंच लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली जाईल असं पाटील यांनी सांगितलं

त्यामुळे या योजनेबद्दल समाधानाची भावना असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे या कर्जमुक्ती योजनेमुळे सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना फायदा होईल असं म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे तर योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना चांगला लाभ होईल असं मत शेतकरी नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केलं राज्याची आर्थिक स्थिती खालवण्यासंदर्भात कॅगनं दिलेल्या अहवालाची राज्य सरकारनं सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते देवेंद्र फडणवीस सरकारनं आर्थिक शिस्त बिघडवल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती खराब झाली असा कॅगचा अहवाल असल्याचं पवार म्हणाले भाजपा सरकारच्या काळात सामाजिक सौहार्द बिघडल्याची टीकाही त्यांनी केली राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं पवार यांनी यावेळी सांगितलं उपयोगिता प्रमाणपत्रं सादर न करणं म्हणजे घोटाळा नाही असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं विधानसभेत दिलं

नाशिक जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापती पदासाठी आज आरक्षण जाहीर झालं जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यासाठी सोडत काढण्यात आली त्यानुसार निफाडमध्ये सर्वसाधारण महिला मालेगाव नांदगावमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सिन्नर आणि नाशिकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग दिंडोरी कळवण बागलाण सुरगाणा येवला या पंचायत समित्यांमध्ये महिला आरक्षण आहे इगतपुरी त्यंबकेश्वर पेठ देवळामध्ये अनुसूचित जमाती चांदवडमध्ये अनुसूचित जाती या प्रमाणे सभापतीपदासाठी आरक्षण असेल उस्मानाबाद नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव आज मंजूर झाला

अशोक दलवाई यांनी परभणी इथं आज एका पत्रकार परिषदेत दिली शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला गाव स्तरावरच बाजारपेठ उपलब्ध व्हावी यादृष्टीनं प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले औरंगाबाद शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांत महिला अत्याचारासंबंधीच्या गुन्ह्यात घट झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ नागनाथ कोडे यांनी दिली ते आज औरंगाबाद इथं जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं पत्रकारांसाठी आयोजित महिला सुरक्षा कार्यशाळेत बोलत होते राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जळगांव इथं वध्यापन शास्त्र विभागानं ग्राहक जनजागृती प्रदर्शन आयोजित केलं होतं प्रदर्शनात वध्वमापनशास्त्र यंत्रणेचं कामकाज ग्राहक जागृतीविषयीचे माहिती फलक वध्वमापं आणि अवध्वमापं ओळखण्याची प्रात्यक्षिकं आवेष्टीत वस्तू घेताना घ्यायची काळजी याविषयीची माहिती या प्रदर्शनात मांडली होती येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे